राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशातल्या सर्वात लाकप्रिय नायकांपैकी एक असुन ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले प्रमुख सैनिक आहेत असं राष्ट्रपती कोविंद यांनी या संदर्भातील आपल्या संदेशात म्हंटलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाबद्दल भारत नेहमीच कृतज्ञ राहील असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सुभाषचंद्र बोस हे देशाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी झटत होते असंही त्यांनी नमुद केलं आहे

बाळासाहेबांना भारतीय नितीमूल्यांचा नेहमीच गर्व होता तसंच त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी असलेले मुद्दे मांडण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

म्ंबई प्रत्येक भारतीयाची आहे आणि जे इथं पिढया न पिढ्या राहत आहेत त्यांना हटवलं जाणार नाही अशी ग्वाही ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला दिली केरळ आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव आणण्याच्या या शिष्टमंडळाच्या मागणीवर मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही

उप जिल्हा निवडणूक अधिकारी पांडरंग क्लकर्णी यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली जिल्ह्यातल्या दिव्यांग आणि मूकबधिर शाळेतील विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद पर्यंत असा या फेरीचा मार्ग होता

या शिबीराचं उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते झालं विचार मंचचे अध्यक्ष खासदार हसेन दलवाई डॉ भालचंद्र मुणगेकर सुभाष लोमटे माजी खासदार उत्तमसिंह पवार उदघाटन समारंभात सहभागी झाले होते

या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेला प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर यांच्या हस्ते पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं

या अधिवेशनाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

मुंबईच्या बाहेरील भागात तांत्रिक अडचणीमुळे तेजस एक्स्प्रेस आणि काही इतर उपनगरी आणि बाहेरील गाड्या थांबविण्यात आल्यानं या रेल्वेला उशीर झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यानी म्हटलं आहे

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या यशाबद्दल राज्या संघाचं अभिनंदन केलं आङे या स्पधेर्धेत अडूसष्ठ सुवर्ण पदकं मिळवून हरियाणा दुसऱ्या आणि एकोनचाळीस सुवर्ण पदकांसह दिल्ली संघ तिसऱ्या स्थानावर राहिला केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आसामचे म्ख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा काल समारोप झाला